सीईआरबीनं आपल्या वार्षिक अहवालात ही बाब नमूद केली आहे पाचव्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात रुपया कमजोर झाल्यानं ब्रिटनच्या मागे पडली

ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते

देशात कुटीरोद्योग तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी पावले उचलत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं दरम्यान देशातली गावं स्मार्ट व्हिलेजेसमध्ये परिवर्तित करण्यासाठी युवकांनी गावाकडे चलण्याचं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे ते काल नागपूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात यशवंतराव केळकर युवा प्रस्कार प्रदान केल्यानंतर बोलत होते क्रषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी बिहारचे युवा कार्यकर्ते मनीष कुमार यांना गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला युवकांनी गावांमध्ये जाऊन व्यवसाय करा त्यासाठी सुक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग एमएसएमई मंत्रालयाच्यावतीने सर्व ती मदत करण्यात येईल असं आश्वासन गडकरी यांनी दिलं

या पथकानं काल नागपूर इथं विभागीय आयुक्त संजीवक्मार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली केंद्राकडे पायाभूत सुविधा कृषी तसंच पश्धनाच्या नुकसानाची आकडेवारी सादर करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या निकषांप्रमाणे मागणी करणं आवश्यक असल्याचं या पथकानं सांगितलं

संविधानाने कायदे बनवण्याचा आणि त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे लोकशाहीत आपले प्रश्न मांडण्यासाठी आंदोलन करण्याचाही सर्वांना अधिकार आहे मात्र सुधारित कृषी कायदे रद्द करा या मागणीचा अट्टहास शेतकरी आंदोलक करत असल्याचं आठवले म्हणाले या कायद्यांमध्ये दुरुस्तीसाठी आंदोलकांनी केंद्रसरकारशी चर्चा करावी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या दुरुस्तीसाठी सरकार तयार असल्याचं आठवले यांनी सांगितलं हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आपल्या शेतमालाला जिथे जास्त भाव मिळेल तिथे तो विकण्याचा अधिकार या नव्या कायद्यानुसार मिळाला आहे त्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीची यंत्रणा सुद्धा कायम राहणार आहेत याकडे आठवले यांनी लक्ष वेधलं

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी महाराज यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

आकाशवाणीवर या कार्यक्रमाच्या हिंदी भाषेतल्या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता प्नःप्रसारण होणार आहे

सध्या दिल्ली मेट्रोच्या मार्गावर ही गाडी धावणार आहे ही गाडी पूर्णपणे स्वयंचलित असल्यानं मानवी चुकीची शक्यता राहणार नाही असं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

केंद्राचे प्रमुख कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि कार्यकारी सदस्य के सरस्वती यांच्या हस्ते नामग्याल यांना सावरकरांची मूर्ती आणि चरित्रपर ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आलं खासदार नामग्याल हे साहित्याचे व्यासंगी आहेत

सेंद्रीय शेतीचा प्रचार करण्यात त्यांचा कायम प्रढाकार राहिला आहे

दिवंगत संगीतकार कल्याणजी यांना महंमद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला कल्याणजी यांचे प्त्र विज् शाह यांनी हा प्रस्कार स्वीकारला एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारचं स्वरुप आहे प्रसिद्ध पार्श्वगायक शब्बीर कुमार यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या एकल महिलावर आधारित तेरवं या नाट्यसंहितेसाठी लेखक श्याम पेठकर यांना रा श दातार नाट्य पुरस्कार जाहीर झाला असून सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांना कार्यकर्ता प्रबोधन प्रस्कार जाहीर झाला आहे या दोन्ही मान्यवरांचाही राऊत यांनी काल सत्कार केला साहित्यिक सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीचे केंद्र असणाऱ्या नागपूर शहरातल्या तीन नामवंतांना साहित्य तसंच सामाजिक क्षेत्रात मिळालेले पुरस्कार विदर्भासाठी भूषणावह असल्याची भावना राऊत यांनी व्यक्त केली आहे

काल औरंगाबाद इथं गोविंदभाई श्रॉफ स्मृती प्रस्कार वर्मा यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते

मराठवाड्याच्या रेल्वेप्रश्नांचा गोविंदभाईंनी आंदोलनं तसंच पत्रव्यवहार करून सातत्यानं पाठपुरावा केला होता त्यांच्या पश्चात मात्र रेल्वेप्रश्नांबाबत बेवारस झाल्याची खंत वर्मा यांनी व्यक्त केली

काल एक हजार पाचशे सव्वीस रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

या पथकांनी सेलू जिंतूर परभणी मानवत सोनपेठ पालम तसंच पूर्णा तालुक्यातून रक्तनमुने संकलित केले आहेत कोरोना विषाणू संसर्गाविरूध्द लढण्याकरता हे सर्वेक्षण महत्त्वाचं ठरणार आहे आयसीएमआरच्या पथकांनी बीड जिल्ह्यातही दहा गावांमधून चारशे रक्तनमुने संकलित केले आहेत

काल धुळे जिल्ह्यात शिरपूर दौऱ्यावर असताना खडसे यांनी या व्रत्ताला द्रजोरा दिला

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतुत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सहभागी झाले लातूर इथल्या रेल्वे बोगी प्रकल्पात पहिला कोच शेल तयार झाला आहे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली सुशासन दिनाचं औचित्य साधून केंद्र सरकारने मराठवाड्याला ही भेट दिल्याबद्दल निलंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच रेल्वे मंत्री पिय़ष गोयल यांचे आभार व्यक्त केले आहेत हा राज्यातला पहिला तर देशातला चौथा रेल्वे बोगी प्रकल्प आहे

दरम्यान काल सकाळी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर आहे

परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवि सरोदे यांनी ही माहिती दिली